या महोत्सवात आदिवासी संस्कृती आदिवासी हस्तकौशल्य खाद्यपदार्थ आणि आदिवासी उद्योग यांचं प्रदर्शन करण्यात येणार आहे

याबरोबरच तामिळनाडू गुजरात नागालँड आणि सिक्कीममधल्या आदिवासींचे हस्तकौशल्यही लक्षवेधी ठरणार आहे

भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन करण्यास माघार घेऊनही भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकात पाटील यांचा सरकार स्थापन्याचा दावा म्हणजे ते घोडेबाजार करणार असल्याचं दर्शवत असं शिवसेनेनं म्हटलं आहे भाजपाच्या पारदर्शी कारभाराचा खोटा चेहरा यातून दिसून येत असल्याचंही यात म्हटलं आहे दरम्यान विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी भारतीय जनता पक्षात गेलेले नेते परत पक्षांतर करु नयेत यासाठी भाजपाचे नेते आम्हीच सरकार स्थापन करू असं विधान करत आहेत असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे

राफेल प्रकरणावर सर्वोच्च न्यायालायच्या निकालानं काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा खोटारडेपणा उघडा पडला असल्याचं भाजपाचे महासचिव भूपेंद्र यादव यांनी काल माध्यम प्रतिनिधींना सांगीतलं सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणी दिलेल्या निकालाविरोधात समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमधल्या मुजफ्फरनगरमध्ये काल तीन जणांना अटक करण्यात आली पोलिसात या प्रकरणी नोंद झालेल्या तक्रारीन्सार सादिक मलीक याने समाज माध्यमावर या निकालाविरोधात पोस्ट टाकली आणि त्यास दोन जणांनी लाईक केल्यामुळं या तिघांना अटक करण्यात आली

सर्वोच्च न्यायालयानं गेल्या आठवड्यात आयोध्येतील विवादित जागा राम मंदिराच्या बांधणीसाठी तर सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद बांधण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी पाच एकर जागा देण्याचा सर्वानुमते निर्णय दिला होता

या यात्रेनिमित्त कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी राज्य सरकारनं पूर्णपणे तयारी केली आहे कंडारारू महेश मोहनरारू हे मंदिराचा गाभारा उघडून पूजा करणार आहे पदी पूजा केल्यानंतर यात्रेकरूंना पवित्र अठरा पायऱ्या चढू देण्यात येणार असून दर्शनही घेता येणार आहे

सदर प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवण्यात आलं असून त्यामध्ये मशीदमधील तसंच पारशी धर्मातील अग्यारीमधील महिलांच्या प्रवेशाचाही विचार करण्यात येणार आहे

या बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाल्याने विभागीय आयुक्तांनी तसा अहवाल महसूल विभागाच्या उपसचिवांना पाठवला आहे

आवकाळी पाऊस आणि अतिव्रष्टीमुळे विभागात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी संयुक्त पंचनाम्याचे आदेश दिले होते असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

जिल्ह्यातल्या हेरीटेज आणि सांस्कृतिक वास्तूंचे महत्व जनतेसमोर यावं यासाठी हेरिटेज वॉक आणि हेरिटेज हंट या उपक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे सोबतच जिल्ह्यातल्या ऐतिहासिक वास्तू आणि छायाचित्रांचं प्रदर्शनही शाहू स्मारक इथं भरवण्यात येणार आहे